स्वच्छ भारत अभियान अंतर्गत सुरक्षा उच्च शिक्षण आणि कौशल्य विकास याबाबत केंद्रसरकारच्या योजना आणि त्यांची अंमलबजावणी यावर परिषदत्तीचर्चा होईल प्रधानमंत्री नरस्त्रि मोदी दक्षील मार्गदर्शन करणार आहर्त नीति आयोगाच उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी तसंच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारही या परिषदत्ती उपस्थित राहणार असून त उपस्थितांना आपापल्या कामाची माहिती दर्तील

अमरिकी डॉलरच्या तुलनत्त्रिरूपयानं आज सलग चौथ्या सत्रात चढती कमान कायम ठव्वसी

एम टी तांदळाचज्जिनक दादाजी खोब्रागडज्ञांचं काल निधन झालं तज्क्रोणऐशी वर्षांचहित उयांना काही महिन्यांपूर्वी अर्धांगवायूचा झटका आला होता

एम टी